आरे कॉलनीत मेट्रोची कार शेड बांधली जाणार आहे त्यासाठी झाडं तोडण्याला स्थानिक निवासींसह पर्यावरणप्रेर्मीचा विरोध आहे आरे वक्षतोड दरम्यान आरे कॉलनी परिसरात शनिवारपासून लागू केलेली जमावबंदी कालही लागू होती मुंबई उच्च न्यायालयानं मान्यता दिल्यानंतर अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात तिथे वृक्षतोड सुरू आहे

जीएसटी प्रवठा न केलेल्या वस्तुमालावर इनप्रट टॅक्स क्रेडिटचा बनावट दावा करुन सुमारे सातशे कोटी रुपयांची वस्तु आणि सेवा कराची खोटी बिले तयार करणाऱ्या पुण्यातील दोन कंपन्यांचा घोटाळा उघडकीस आला आहे या कंपन्यांच्या भागिदारांना केंद्रीय जीएसटी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे या कंपन्यांच्या कार्यालयांवर केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या पुण्यातील प्रतिबंध शाखेतील अधिकाऱ्यांनी धाड घालून बनावट कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत पीएससी बँक पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले माजी संचालक वार्यम सिंग यांची पोलीस कोठडी नऊ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे निवडणक राज्य विधानसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संध्याकाळपर्यंत आहे त्यानंतर सर्व मतदार संघातलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल उद्या विजयादशमीचा सणही आहे हा मुहूर्त साधून राजकीय पक्षांच्या प्रचारालाही उद्यापासूनच खरा रंग चढेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे निवडणुक जाहीर झाल्यानंतरचा कालचा पहिलाच रविवार असूनही फारसा प्रचार न करता प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी बंडखोरांना शांत करण्यासाठी खर्च केल्याचं चित्र होतं

यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय निरीक्षकांनी काल निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला आचारसंहितेच्या कालावधीतच नवरात्र दसरा हे धार्मिक सण साजरे होत असल्यामुळ प्रशासकीय यंत्रणनं सज्ज रहावं असे निर्देश निवडणूक निरीक्षक के विजयन यांनी दिले नांदेड जिल्ह्यातल्या किनवट विधानसभा मतदार संघात काल मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आलं यावेळी नवमतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर काल वाळूशिल्प पथनाट्य इत्यादींद्वारे मतदार जनजागृतीकरण्यात आली गडचिरोलीमध्ये निवडणुक निरीक्षक प्रवीण गृप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली माध्यमांनी पेड न्यूज बाबत सतर्कता बाळगावी तसंच उमेदवार मतदार आणि प्रशासनानं निवडणुका पारदर्शकपणे राबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन ग्रप्ता यांनी यावेळी केलं हिंगोली जिल्ह्यातल्या कळमन्री आणि वसमत विधानसभा मतदार संघात काल कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणासाठी काही कर्मचारी गैरहजर राहिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे निधानसभा जिल्हानिहाय आढावा निवडणूकीसाठीच्या जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भंडारा आणि नांदेड जिल्ह्याचा आढावा सुरुवातीला ऐकूया भंडारा जिल्ह्याचा आढावा निसर्गरम्य भंडारा जिल्ह्यात भंडारा तुमसर आणि साकोली हे विधानसभेचे मतदारसंघ आहेत या तिनही मतदारसंघातले विद्यमान आमदार भाजपाचेच आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपानं आपलं वर्चस्व कायम राखलं विधानसभा निवडणुकीतही यशाची खात्री भाजपाला वाटते आहे तर नाना पटोले भाजपा सोडुन काँप्रेसवासी झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलतील आणि आपल्याला यश मिळेल अशी काँप्रेस राष्ट्रवादी आघाडीचीही अपेक्षा आहे वंचित बह्जन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्यानं मतविभागणी झाली तर त्याचा फायदा कोणाला झाला हे निवडणुकीचे निकालच सांगतील सर्वच पक्षामधले असंतुष्ट काय भूमिका घेतात यावरही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असेल आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी आता ऐक्या नांदेड जिल्हा निवडणुक आढावा शीखांचे नववे गुरू गोविंद सिंग यांनी जिथे देह ठेवला तो हा जिल्हा इथल्या शकरराव आणि अशोक चव्हाण या पितापुत्रांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं जिल्ह्यात नायगाव मुखेड लोहा कंधार भोकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण देगल्र हदगाव आणि किनवट हे नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत

नऊ पैकी तीनच जागा त्यांना मिळाल्या होत्या गेल्या लोकसभा निवडणुकीत तर खुद्द अशोक चव्हाण पराभूत झाले या निकालाची पुनरावृत्ती होणार की मतदार पुन्हा काँग्रेसच्या पारङ्यात मत टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठीमंजिरी गानू पुणे

तुळजाप्रच्या तुळजाभवानी मातेची काल महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली नांदेड जिल्ह्यातल्या माहुरच्या रेणूका देवीच्या मंदिरात काल भाविकांनी मोठी गर्दी केली होती कोल्हाप्रची महालक्ष्मी आणि वणीच्या सप्तशंगी देवीच्या मंदिरातही काल होमहवन आणि धार्मिक कार्यक्रम झाले तसंच राज्यात अनेक ठिकाणी बंगाली बांधवांच्या संघटनांतर्फे दुर्गापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं

इफ्फीचं यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे

सोलापर प्लास्टिकमुक्ती बाबत जनजागृती करण्यासाठी सोलापूर महानगर पालिका आणि सोलापूर धावक संघटनेनं काल मॅराथन स्पर्धा आयोजित केली होती खो खो रांची इथं झालेल्या किशोर आणि किशोरी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर संघानं अजिंक्यपद पटकावलं तर किशोरी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं क्रिकेट विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर दोनशे तीन धावांनी विजय मिळवला

मालिकेतला दुसरा सामना येत्या गुरुवारपासून पृण्यात खेळला जाणार आहे दरम्यान या कसोटीमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली

अब्बिन यांनं सर्वात वेगवान साडेतीनशे बळी घेण्याच्या श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे

विरोध रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातल्या वाटद खंडाळा इथं होऊ घातलेल्या राज्य शासनाच्या औद्योगिक वसाहतीला ठाम विरोध करण्याचा निर्धार काल त्या परिसरातल्या ग्रामस्थांनी आणि मुंबईकर चाकरमान्यांनी घेतला वाटद इथं साडेतीन हजार एकर क्षेत्रावर एमआयडीसी सुरू करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे त्याकरिता जमिनी गेल्या तर शेतकऱ्यांना शेतीसाठी जागाच राहणार नसल्यानं वसाहतीला विरोध करण्याचं ठरविण्यात आलं आहे खन यावलकर भूसावळमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करून नगरसेवक रवींद्र खरातांसह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांचा निर्घृण खुन करण्यात आल्याची घटना काल रात्री घडली यात चार जण जखमी झाले आहेत पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे नगरसेवक खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले आणि मोठ्या बंधूंसह अन्य एकावर अज्ञात आरोपींनी गोळीबार तसंच चाकूने हल्ला करून हे खून केले खूनामागील कारण लगेच समजू शकलं नाही निधन अमरावती आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान शेंडे यांचे काल रात्री अमरावती इथं निधनझालं अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता

औरंगाबाद परभणी नांदेडसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस झाला परभणीत सतत सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मात्र खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत काल सोयाबीनची काढणी सुरु असतानाच जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी कपाशीचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे नाशिक शहर परिसराला काल दुपारी सुमारे दीड तास मुसळधार पावसानं झोडपून काढलं या पावसामुळे शहरात अनेक मार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली होती पुण्यातही काल दुपारी जोरदार सरी कोसळल्या जालना तालुक्यात भागडे सावरगाव इथं काल वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत सोनदेव इथं झालेल्या अन्य एका घटनेत वीज कोसळून दोन महिला जखमी झाल्या सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ तालुक्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे अग्रणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे या पाण्यात काल दोनजण वाहून गेले

पुढील चोवीस तासात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे